राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं एकमतानं नरेंद्र मोदी यांची रालोआच्या आणि संसदीय दलाच्या नेतेपदी आज निवड केली नवी दिल्लीत संसद भवनाच्या केंद्रीय सभागृहात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक आज सुरु आहे भाजपाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांची निवड करण्याचा प्रस्ताव पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मांडला त्याला पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिलं रालोआतील पक्षांच्या नेत्यांची यानंतर अनुमोदनपर भाषणे झाली शिवसेनेसह रालोआच्या सर्व घटकपक्षांनी एकमतानं मोदी यांची प्रधानमंत्रीपदी निवड करावी असा प्रस्ताव मंजूर केला आज रात्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे देशात मोठ्या राजकीय बदलाला सुरुवात झाली असून मिळालेला प्रचंड जनादेश जबाबदारी वाढवणारा आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत रालोआच्या बैठकीत बोलत होते जनता सत्ताभाव सहन करत नाही त्यापासून अलिप्त रहायला हवं आणि सेवाभावानं काम करत रहायला हवं असा सल्ला त्यांनी रालोआच्या नवनिर्वाचित खासदारांना दिला भारतीय लोकशाही अधिकाधिक सदृढ आणि परिपक्व होत आहे देशात समता आणि ममतेचं वातावरण निर्माण झालं आहे जनता गेली पाच वर्ष सरकारसोबत ठामपणे उभी राहीली हा देश चालवण्यात ती भागिदार झाली असंही मोदी यावेळी म्हणाले याआधी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचंही भाषण झालं मोदींनी गेली पाच वर्ष अहोरात्र काम केलं मिळालेला प्रचंड जनादेश मोदींवरच्या विश्वासाचं निदर्शक आहे जनतेनं केलेला मोदीप्रयोग देशात यशस्वी झाला असं अमित शहा म्हणाले गरीबांसह प्रत्येक घटकांना मिळालेल्या सेवांमुळे हा जनादेश प्राप्त झाला पुष्टीकरण आणि घराणेशाहीचं राजकारण जनतेनं नाकारलं असं त्यांनी सांगितलं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

त्याच बरोबर सांधिक कामामुळे कामाचा वेग वाढला आहे कर्मचाऱ्यांच्या सूचनामुळे कामाला दिशा मिळाली असंल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी नमूद केलं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

काँप्रेसमधे अंतर्गत बदलांची गरज आहे नेतृत्वाने ते करावेत असं मत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे काँप्रेसच्या पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत त्यांनी पदावर रहावं असं चव्हाण यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं पराभव झालेल्या सर्व राज्यातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सामुहिक राजीनामे द्यावेत असं ते म्हणाले पक्षाच्या पराभवाची कारणमिमांसा केली जाईल त्यासाठी राज्यातल्या सर्व काँप्रेस उमेदवारांची भेट घेऊन चर्चा करु असं चव्हाण यांनी सांगितलं राज्यात वंचित बहुजन आघाडीमुळे काँप्रेस राष्ट्रवादी कॉंप्रेस आघाडीचं मोठं नुकसान झालं भाजपाची बी टीम म्हणून वंचित बहुजन आघाडीनं काम केलं असा आरोपही त्यांनी केला रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू असताना शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्रात घुसून पत्रकाराला मारहाण केली या प्रकाराची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे काल आमदार जयंत पाटील यांच्यासह शेकापचे अलिबागचे आमदार पंडित पाटील पेणचे आमदार धैर्यशील पाटील तसंच राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या विरोधात अलिबाग पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत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 काँप्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या असल्याचं महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे याबाबत कोणीही संपर्क साधलेला नाही तसा प्रस्तावही नाही आपण रालोआमधेच आहोत आणि राहू असं ते म्हणाले रालोआच्या बैठकीसाठी दिल्लीत पोचलेल्या राणे यांनी आज महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी वार्ताहरांसमोर आपली भूमिका मांडली अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयनं आज मुंबईतून अटक केली संजीव पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील आहेत या दोघांनाही उद्या पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मराठवाड्याचा अनुशेष दूर करुन विकासाला चालना देण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्वांनी मिळून दबावगट निर्माण केला पाहिजे असं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जे एस वाघमारे यांनी व्यक्त केलं आहे

मराठवाडा दुष्काळवाडा बनत चालला आहे आता स्वस्थ न बसता ठोस भूमिका घेऊन पावलं उचलायला हवीत सरकारला समित्या मंडळ स्थापन करण्याची मूभा न देता ठोस उपाययोजनांसाठी अभ्यास प्रबोधन आंदोलनात्मक पावलं या तिहेरी भूमिकेतून लढा देण्याची गरज आहे असं ते म्हणाले पाणी प्रश्नासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात जवळाबाजार ॐ आज परभणी हिंगोली राज्य महामार्ग बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं जवळाबाजार क्षे गेल्या दोन वर्षापासून वीसगाव पाणी पुरवठा योजना बंद आहे गावातले हातपंपही बंद पडले आहेत त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे पाणीप्रश्न सुटत नसल्यामुळे अखेर नागरिकांनी आज रस्ता रोको केला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 राज्यात दुष्काळाचा कठिण काळ आहे मात्र न हरता सर्वांनी मिळून त्यावर मात करु असा विश्वास राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यात चिलेवाडी आणि नागेवाडी या दुष्काळग्रस्त गावांची त्यांनी आज पाहणी केली संकटामुळे नाउमेद व्हायचं नसतं असं सांगत दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून मदत घेऊ आणि हे संकट दूर करु असं ते म्हणाले पाण्याचं योग्य नियोजन पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं दुष्काळी भागात पाण्याचे टँकर चारा छावण्या याबाबत जनतेकडून होत असलेल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू असं ते म्हणाले बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी मातोळा तालुक्यातल्या र्द्राम भागात कारागिरासह एका विद्यार्थ्यानं सुरु केलेल्या प्रयत्नाची दखल घेत अनेकांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला आहे यासह श्रमदानासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत

वॉटरकप स्पर्धेच्या निमित्तानं आता सगळे गावकरी या चौघांच्या पाठिशी उभे राहिले आहेत गडचिरोली जिल्ह्यात शासकीय आधारभूत रब्बी धान खरेदी योजनेंतर्गत आरमोरी ब्रिल्या खरेदी केंद्राचा प्रारंभ आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आज झाला महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलं आहे यंदाच्या रबी हंगामात तालुक्यात सुरु झालेलं हे पहिलच खरेदी केंद्र आहे अहमदनगर जिल्ह्यात औरंगाबाद रस्त्यावर आज भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघजण जागीच ठार झाले

जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत गडचिरोली जिल्ह्यात आज ट्रॅक्टर अपघातात एक महिला जागीच ठार तर तिघेजण जखमी झाले शेतावर जात असताना ट्रॅक्टर उलटल्यानं हा अपघात झाला जखर्मीवर आरमोरी श्विल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या वरुड गावात आज सकाळी पाण्याच्या शोधात गाव शिवारात आलेल्या रानडुकरानं शेतात खरीपपूर्व मशागतीची कामं करत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला केला या हल्ल्यात सात शेतकरी जखमी झाले सर्व जखमी शेतकऱ्यांवर औरंगाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सूरू आहेत